मिशनबिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सुचना जारी चित्रपटगृह नाट्यगृह सुरू होणार

दिवाळी पहाट च्या कार्यक्रमांनी नाट्यगृहांचा पडदा उघडेल प्ण्यातील नाट्य वितरक आणि निर्मात्यांची अपेक्षा

आयातीच्या किंमतीत स्थानिक कांदा खरेदी सुरू करा नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

मात्र कोरोनाविषयक निर्बंध पाळणं बंधनकारक आहे चित्रपटगृहात खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्यात आली आहे याशिवाय राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी आजपासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जलतरण तलावही सुरु होणार आहेत तसंच योग प्रशिक्षण संस्थांना वर्ग सुरू करण्यास परवानगी मिळाली असून बॅंडमिटन टेनिस स्क्वॅश नेमबाजी असे बंदिस्त जागेतील क्रीडाप्रकारही आजपासून सुरू होऊ शकतील हे खेळ खेळताना शारीरिक अंतराचं पालन तसंच स्वच्छतेसाठीच्या आवश्यक उपाययोजना अनिवार्य करण्यात आल्या आहेत मराठीरंगभमी दिन मराठी रंगभूमी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी राज्यातील रंगकर्मीना शुभेच्छा दिल्या आहेत

कोविडचं संकट दूर होऊन पुन्हानाट्यगृहात लवकरच तिसरी घंटा वाजेल असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला नाटक कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गेले सुमारे साडेसात महिने बंद असलेली नाट्यगुहे आजच्या रंगभूमी दिनाच्या निमित्तानं खुली करण्याचा निर्णय घेऊन राज्य शासनानं नाट्य रसिक आणि नाट्यकर्मीना मोलाची भेट दिल्याची भावना नाट्यक्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे पुण्यातील नाट्यवितरक आणि निर्मात्यांच्या प्रतिक्रीयांवर आधारित हा वृत्तांत दिवाळी पहाट च्या कार्यक्रमांनी नाट्यगृहांचा पडदा उघडेल आणि मनोरंजनाचं समुद्ध दालन रसिकांसाठी खूलं होईल असं मत पृण्यातील अनेक नाट्य वितरक आणि निर्मात्यांनी काल आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं

वाहतूक खर्चात काही प्रमाणात कपात करुन आम्ही थोडं नुकसान भरून काळू असं वितरक संदीप विचारे म्हणाले त्याचबरोबर काही कलाकार मंडळींनीही स्वयंस्फूर्तीनं आपल्या मानधनात कपात करण्याचा प्रस्ताव मांडला आहे सद्यस्थितित बालनाट्य आणि निखळ मनोरंजन करणारी नाटक बघायलाच रसिक येतील असं बऱ्याचशा निर्मात्यांना वाटतं त्याबरोबरच हमखास गर्दी खेचणारी अशी ओळख असलेली जूनी नाटक रंगमंचावर आणण्याचा त्यांचा विचार दिसतो आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पृण्याहन विनायक सोमणी

निसर्ग चक्रीवादळात वाऱ्यानं झोपड्या उडून गेल्या आणि वस्ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली

वनवासी कल्याण आश्रमाच्या स्वयंसेवकांनी त्यांना होता होईल ती मदतही केली आणि परतले ते या बेघर झालेल्या वनवासींच्या स्थायी पुनर्वसनाचा निर्धार करूनच आर्थिक मदत मिळवता यावी यासाठी अथक प्रयत्न सुरू केले प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्टनं पुढाकार घेतला ग्रामस्थांशी चर्चा करून योजना आखली

हा कार्यक्रम एखाद्या पारंपरिक उत्सवापेक्षा कमी नव्हता गावातील मुलंरंगीबेरंगी कपड्यांमध्ये नटून सजून आली होती आपल्या घराचं पूजन करण्यासाठी महिला पारंपरिक वेषात तयार झाल्या होत्या आपल्या नव्या घरात प्रवेश करताना या कुटुंबांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद अवर्णवनीय असाच होता

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी माधुरी कुलकर्णी पुणे

रात्री अकरा वाजेपर्यंत काल दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला तत्पूर्वी पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची तकार गोस्वामी यांनी केल्यानंतर न्यायालयानं त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले अर्णव गोस्वामी यांना झालेली अटक धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया भारतीय एडिटर्स गिल्डनं व्यक्त केली आहे गिल्डनं या अचानक केलेल्या अटकेचा निषेध केला असून सरकारनं पत्रकाराविरुद्ध अधिकाराचा गैरवापर करु नये असं आवाहन केलं आहे गोस्वामी यांच्यावरील पोलीस कारवाईबद्दल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली मुंबईत माध्यमांच्या स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो

या घटनेनं मला आणीबाणीतील दिवस आठवले असं ते म्हणाले कॉंग्रेस आणि सहकाऱ्यांकडून पुन्हा एकदा लोकशाहीला धक्का देण्यात आला अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली नेहमीच आणीबाणीचं समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करत असल्याचं मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी व्यक्त केलं तर उद्दव ठाकरे यांच्या सरकारनं घटनेनम दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला दरम्यान पत्रकार अर्णव गोस्वामी याच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आल्याचं महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे

टपाल कार्यालयात सध्या दिवसाला तीनशे ते चारशे पार्सलचे ब्रुकींग होत आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून दिवाळी निमित्त परदेशात राहणार्याबनातेवाईकांसाठी मित्र मैत्रिणिंसाठी दिवाळी फराळ नवीन कपडे लहानमूलांना खेळणी देखील पार्सलव्दारे पाठविण्याची व्यवस्था टपाल खात्यानं केली आहे प्लॅस्टिक पार्सल पॅकींगची व्यवस्था केली असून त्यावर इंडिया पोस्ट लोगोची विशेष पँकिंगपट्टी देखील लावण्यात येते पार्सलचं पँकींग सीसीटीव्ही कॅमेरेच्या निगराणीत होतं त्यामुळेदिवाळी निमित्त परदेशात पार्सल पाठविण्यासाठी नागरिकांची टपाल खात्याच विशेष पसंती दिसून येते अमेरिकाजपानजर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये पार्सल पाठविण्याची संख्या अन्य देशांच्या तुलनेत अधिक आहे सध्या पुणे जीपीओतून दररोज तीनशेहून अधिक पार्सलचं बुकींग होतं आहे पण यंदा असं पार्सल पाठवण्यात एक जोखीमही आहे एखाद्या देशातपुन्हा लॉकडाऊन झालं आणि दरम्यानच्या काळात पार्सल तिथे पोहोचलं तर ते पुन्हा भारतात मागवणं अशक्य आहे पार्सल भारतातून रवाना होण्यापुर्वी जर संबंधित देशात टाळेबंदी जाहीर झाली तर मात्र ते पुन्हा ग्राहकांना पत्त्यावर पाठविण्यात येईल अशी ग्वाही टपाल खात्यानं दिली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक प्णे वीज राज्यातील तीनही वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याची गंभीर दखल घेत कंपन्यांनी आपला तोटा कमी करण्यासाठी तातडीनं पावले उचलावीत असे आदेश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी काल या कंपन्याना दिले वीज कंपन्यांनी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधायला हवे स्वतःकडे असलेली सर्व संपत्ती आणि त्याचं मूल्य ही माहिती गोळा करून आपलं बाजारमूल्य वाढवावे कर्ज कमी करून भविष्यातील कर्जासाठी पत वाढवावी असा सल्ला त्यांनी काल महापारेषण महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांच्या आढावा बैठकीत दिला एचसीएमटीआर पूणे शहरातील जड वाहतुकीसाठी हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रोड अर्थात एचसीएमटीआर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं नियोजन केलं आहे पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र न घेताच या प्रकल्पाचं काम सुरू करणं आता महापालिकेला महागात पडणार आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

पुणे शहरातील जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून एचसीएमटीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे

त्यामुळे शहरातळी शेकडो झाडं तोडावी लागणार आहेत तसंच नागरी वस्तीमधील बांधकामंही तोडावी लागणार आहेत हा मार्ग लोकवस्ती आणि रहदारीच्या रस्त्यांना लागून जाणार आहे त्यामुळे प्रकल्पाची कुठलीही प्रक्रिया करण्यापूर्वी पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक होतं परंतु पुणे महापालिकेनं पर्यावरण विभागाच्या एनओसी शिवाय प्रक्रिया सुरू केली होती

या याचिकेवर सोमवारी झालेल्या अंतिम सुनावणीमध्ये आधी परवानगी मिळवा मगच काम करा असंराष्ट्रीय हरीत न्याय प्राधिकरणानं पालिकेला सुनावलं आहे

दरम्यान नामपूर बाजार समिती आवारात कांद्याची आवक नसतांना काल उन्हाळ कांद्याच्या सरासरी भावात प्रती क्विंटल दीड हजार रुपयांची घसरण झाली अचानक कांद्याच्या भावात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे

साखर कामगार सांगली महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि साखर कामगार फेडरेशनची राज्यस्तरीय बैठक उद्या दूपारी सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे साखर कामगारांच्या वेतनवाढी संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे

आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत सोमावल इथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला

नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीनं काल ही माहिती दिली

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार